ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या प्रकरणी खिस्चन मिशेल यांची न्यायालयात चौकशी सुरु असून त्यांनं या लाचखोरी प्रकरणात सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची नावं घेतली आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरही सरकारवर खोटे आरोप करणा या राहल गांधी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली अशा प्रकारची हेलिकॉप्टर खरेदी हवाई दलामार्फत केली जाते मात्र या खरेदी प्रकरणात सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतल्याचं उघड झालं आहेअसं मुख्यमंत्री म्हणाले याप्रकरणात शेल कंपन्या स्थापन करुन लाच खोरी झाल्याचं त्यांनी रुपष्ट केलं शासनाच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचा होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यात आवश्यक वाटणाऱ्या सुधारणा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या लाभाथ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत येत्या ब्धवारी म्हणजे दोन जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या लोकसंवाद या कार्यक्रमातून मुख्यमंत्री लाभाथ्यशिी दुरदृष्य संवाद प्रणालीमार्फत बोलणार आहेत समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम थेट पाहता येईल

नाशिक िअल्या प्रतिभूती मुद्रालणालयातून नादुरुस्त झालेले यंत्र अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खरेदी केले आणि त्याआधारे मुद्रांक छापून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता

पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठीचा लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी सिद्वार्थ वरदराजन यांना जाहीर झाला आहे केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांनी काल याबाबतची घोषणा केली

प्ण्यात सुरू असलेल्या प्रिमिअर बड्मिंटन लीग स्पर्धेत काल किदांबी श्रीकांतच्या नेतृत्वाखालच्या बंगलुरू रव्विर्स संघान प्णे सेव्हन एसेस संघाला चार तीन अशा गुणांनी पराभूत केलं आज संध्याकाळी अवध वॉरियर्स संघाचा सामना मुंबई रॉकेट्स संघाशी होणार आहे

आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत ही घोषणा केली

महिला बचत गटांनी तयार केलेले कोकणातले पदार्थ आणि वस्तंची रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमधून विक्री व्हावी यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिलं आहे गणपतीपुळे क्वें महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचं काल वायकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या प्रदर्शनात शंभर महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे

बोटीमधल्या व्यक्तीनी आपण पश्चिम बंगालचे आहोत असं म्हटल होतं अधिक चौकशीसाठी त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिलं चौकशीदरम्यान या बोटी ठाणे घोडबंदर भागातून आल्याची माहिती समोर आली तसंच या संशितांकडे पक्रिार्ड व आधारकार्ड ही ओळखपत्र सापडली त्यावरून ते कोलकत्ताचे रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे

उगावमध्ये पारा शून्यावर घसरल्यानं पाण्याचा बर्फ होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला जागोजागी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत वाशीम जिल्ह्यातले सेंद्रींय पद्धतीनं गटशेती करणारे शेतकरी मोठया प्रमाणात विषमुक्त भाजीपाल्याचं उत्पादन घेत आहेत मात्र त्यांना प्रेसे ग्राहक मिळत नसल्यानं तिथले शेतकरी चिंतेत आहेत अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे वाशिम जिल्ह्यात सेंद्रीय शेतमालासाठी बाजारपेठ उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला होता सुरुवातीच्या प्रयत्नानंतर यासंदर्भातलं कोणतंही काम झालेलं नाही याला प्रशासनाची उदासिनता कारणीभूत आहे अशी शेतकऱ्यांची भावना असल्याचंही आमच्या बातमीदारानं कळवलं आहे